अमरावती विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे या भागातल्या औदयोगिक विकासाला चालना मिळेल म्ख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

गोव्यात आज मंत्रिमंडळ फेरबदल

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाचे माजी संचालक सदाशिव गोरक्षकर यांचं निधन नवी दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात दोन दिवसीय स्वच्छता अभियानाला आजपासून सुरुवात झाली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप प्री आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह संसदेतले इतर अधिकारी आणि कर्मचारी यात सहभागी झाले होते स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्याआधी महात्मा गांधीर्जींच्या पृतळ्याला अभिवादन करण्यात आलं सर्वांनी यावेळी स्वच्छतेबाबत प्रतिज्ञाही घेतली गोव्यात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रिमंडळात फेरबदल झाला आज तीन नवनिय्क्त मंत्र्यांचा शपथविधी पार पडला माजी विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर फिलिफ रॉड्रीग्ज जेनिफर मॉन्सेरात आणि मायकल लोबो यांना राज्यपाल मुद्रला सिन्हा यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली या फेरबदलानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आणि एका अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे शासकीय योजना आणि विकास कामांवर निधी खर्च करताना ग्णवत्तापूर्ण कामे व्हावीत याची दक्षता घ्यावी आणि कामाची गती वाढवावी असे निर्देश गडचिरोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिले गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन विभागाच्या सभागृहात विकास कामासंबंधी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते या बैठकीत कृषी सार्वजनिक बांधकाम पोलिस तसंच जिल्हा परिषद राबवत असलेल्या विकास कामाचा आढावा मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला रस्ते हा विकासाचा केंद्र बिंद् असून त्याची गुणवत्ता चांगली असावी याची काळजी घेऊन ते कमीत कमी वेळेत कसे तयार होतील याकडे लक्ष द्यावं असं निर्देश मूनगंटीवार यांनी दिलं रस्त्यांच्या कामांची ग्णवता तपासण्यासाठी पथक तयार करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं पावसाळयात अतिद्र्गम भागातील कमी उंचीच्या प्लांची उंची वाढविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या वाढीम्ळे उत्पादित माल बाजारपेठेत कमी वेळेत पोचवण्यासाठी हवाई वाहतूकीची गरज वाढत आहे अमरावतीचा बेलोरा विमानतळ हा त्या दृष्टीनं महत्वाचा आहे असं प्रतिपादन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं विमानतळाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते आज पार पडले त्यावेळी ते बोलत होते उडान या योजनेमुळे सामान्य नागरिकांना विमानप्रवास करणं शक्य झाल्याचही त्यांनी नमूद केलं अकोला आणि यवतमाळ इथल्या विमानतळांचं कामही प्रगतीपथावर आहे याम्ळे या भागातल्या विकासाला चालना मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली

या धावपट्टीवर केवळ लहान विमाने उतरू शकतात

विस्तारीकरण धावपट्टीची लांबी रुंदी वाढवणं विमानाच्या पार्किंगसाठी जागा विकसित करणं टॅक्सी आयसोलेशन मार्ग तयार करणं पेरिमीटर रस्ता सांडपाणी आदी कामाचं भूमिपूजन म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते बेलोरा विमानतळ परिसरात करण्यात आलं कॉम्रेड अण्णाभाऊ साठे दहाव्या साहित्य संमेलनाचं आज सकाळी उद्घाटन झालं ध्ळयात राजर्षी छत्रपती शाहमहाराज नाट्यमंदिरात हे साहित्य संमेलन होत आहे उद्घाटनाला संमेलनाध्यक्ष सुखदेव थोरात राज्याचे निवृत प्रधान सचिव महेश झगडे मिलिंद आव्हाड गोपाळ ग्रू भालचंद्र कानगे राहल वाघ जालिंदर अडसूळ आदी उपस्थित होते आज आणि उद्या दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध सत्रं पार पडणार असून व्याख्यान चर्चा परिसंवाद अशा विविध माध्यमातून वैचारिक प्रबोधन मंथन होणार आहे

माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे संबधीत गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिल्याची टीका करत गडाख यांनी अधिका यांना धारेवर धरलं योजना अपूर्ण असताना बिलं दिल्याम्ळे गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला द्रसंचार कंपन्यांनी दर्जेदार गतीमान आणि अबाधित सेवा दयावी असं आवाहन केंद्रीय मन्ष्यबळ विकास माहिती तंत्रज्ञान संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं आहे अकोल्यात आयोजित द्रसंचार कंपन्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले द्रसंचार सेवा ही मूलभूत गरज झाली असून त्या आधारे डिजिटल क्लासरुम डिजिटल पेमेंट डेटा ट्रान्सफर आरोग्य स्विधा जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे या क्षेत्रात अबाधित सेवा देण्याची गरज केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी व्यक्त केली सध्या चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्यानं आश्रयासाठी नदीतल्या मगरी पात्राबाहेर पडल्या आहेत हरिपूर इथं आज नदीकाठावर पहडलेल्या दोन अजस्त्र मगरी बचाव पथकाला दिसल्या

कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागानं नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत म्ंबईला पाणीप्रवठा करणाऱ्या तलावांपैकी त्ळशी तलाव पूर्ण भरून वाह लागला आहे म्ंबईत गेले काही दिवस स्रू असलेल्या संततधार पावसाम्ळे काल सात वाजता त्ळशी तलावातला जलस्तर वाढून तलाव वाहू लागला मुंबईला पाणीप्रवढा करणाऱ्या अन्य तलावांचाही जलस्तर वाढला आहे हजयात्रेला जाणा या भाविकांची पहिली त्कडी आज म्ंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना झाली मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर महाराष्ट्र हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी आणि काँग्रेसनेते कुपाशंकर सिंह यावेळी उपस्थित होते यावर्षी भारतातून हजयात्रेला दोन लाख म्स्लिम नागरिक जात असून यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे राज्यातल्या चत्र्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचं राज्य अधिवेशन सांगली इथं आज स्रु झालं राज्यातले पाच हजार चत्र्थ श्रेणी कर्मचारी प्रतिनिधी या अधिवेशनासाठी सांगलीत दाखल झाले आहेत सहकार पणन मंत्री स्भाष देशम्ख आणि सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचं उद्घाटन झालं जूनी निवृती वेतन योजना लागू करावी अनुकंपा तत्वावरील भरती विनाअट करावी आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावं आदी मागण्या या संघटनेच्या वतीनं या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत राज्यात द्रध तसंच इतर अन्न पदार्थातल्या होणाऱ्या भेसळीचं सम्रळ उच्चाटन करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी एक्शन मोडवर काम करावं असे निर्देश अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयकमार रावल यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत काल मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी रावल यांनी हे निर्देश दिले दूध तेल मिठाई यासारख्या अन्न पदार्थांतली भैसळ ही गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी जबाबदारीनं काम करायला हवं असं ते म्हणाले अन्न स्रक्षेविषयी जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी अन्न स्रक्षा पंधरवडा राबवण्यात येणार असल्याचंही रावल यांनी सांगितलं भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेवर व्यवस्थापकीय संचालक आणि मूख्य वितीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे

देगलूरकर यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे राज्याचे रोजगार हमी योजनामंत्री जयदत्त क्षीरसागर आज भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर आले भंडारा शासकीय विश्रामग़हात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हास्तरीय फलोत्पादन व रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला

जयदत्त क्षीरसागर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांचाही आढावा घेतला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्त्संग्रहालयाचे माजी संचालक सदाशिव गोरक्षकर यांचं आज वाशिंद इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं

इतिहासाची आवड जपत त्याचा मागोवा घेणारे व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते इतिहासाचा वर्तमानाशी संवाद व्हावा यासाठी त्यांनी वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले कोकणातल्या देवरूखमधलं लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय ते म्ंबईचे छत्रपती शिवाजी वस्त्संग्रहालय अश्या अनेक संग्रहालयांच्या उभारणीवर त्यांचा अमीट ठसा आहे

राज्यात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात त्रळक ठिकाणी पाऊस पडला मुंबई आणि परिसरात अधून मधून पावसाच्या जोरदार सरी पडल्या येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल